अशा प्रत्येकावर वैयक्तिक लक्ष ठेवावं कोरोनाचा संसर्ग आणि प्रसार रोखण्यासाठी तीन आठवड्याचं सक्तीचं लॉक डाउन अत्यावश्यक असून ते जनतेच्याच हिताचं आहे हे लोकांवर ठसवावं असं या बैठकीत केंद्रानं स्पष्ट केलं संचारबंदीच्या काळात मजुरांना कामगारांना वेळेवर वेतन द्यावे त्यांच्याकडून घरभाड्याची वसुली करू नये याची खबरदारी राज्य सरकारांनी घ्यावी असे निर्देशही देण्यात आले आहेत स्थलांतरित मजुरांची ये जा सुरूच असल्यामुळे राज्यांच्या सीमा काटेकोरपणे बंद ठेवाव्यात अशी ताकीद या बैठकीत देण्यात आली मात्र वाहतूक बंद ठेवतानांच गरीब गरजू आणि स्थलांतरित मजुरांना अन्न आणि निवारा व्यवस्थित उपलब्ध करून द्यावा यासाठी राज्य आपत्ती निवारण निधीचा उपयोग करावा अशी सूचनाही केंद्रानं या बैठकीत केली सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी बऱ्यापैकी परिणामकारक होत असल्याबद्दल तसच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरु असल्याबद्दल या बैठकीत केंद्रानं समाधान व्यक्त केलं

मुंबईतल्या के ई

त्यामुळे आता राज्यातल्या मृतांचा आकडा सात झाला आहे

त्यापैकी चार व्यक्तींना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे आणि सात रुग्णांचे नमुने नागप्रच्या मेयो रुग्णालयात तपासणी साठी पाठवण्यात आले आहेत

मुंबईत तीन ठिकाणी धाड घालून पोलिसांनी सुमारे एक कोटी रुपयांचे मास्क आणि सात लाख रुपयांचं हॅन्ड सॅनिटायझर जप्त केलं

गोरेगाव पूर्व मानखुर्द आणि धारावीत ही धाड टाकण्यात आली

गोंदियात संचारबंदीच्या काळात मद्य विक्री करण्यासाठी लपवून ठेवलेला मद्यसाठा आज पोलिसांनी जप्त केला

याप्रकरणी पोलिसांनी गोंदिया जिल्ह्यातल्या सौन्दड गावातून एकाला अटक केली आहे संचारबंदी झुगारत गेले दोन दिवस कोल्हापुर जिल्ह्यात कामाशिवाय फिरणाऱ्या एक हजार वाहनांना पोलिसांनी जप्त केले ही सर्व वाहनं संचारबंदी पूर्णपणे उठेपर्यंत पर्यंत पोलिसांचा ताब्यात असतील असं पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी सांगितलं

यवतमाळ जिल्ह्यातले कोरोनाग्रस्त तीन रुग्ण बरे झाले असले तरी नागरिकांनी आपल्यावरील संकट टळले असा गैरसमज करून घेऊ नये शासनाचे पुढील निर्देश येईपर्यंत संचारबंदी कायम राहणार असून पोलीस त्याची कठोर अंमलबजावणी करणार असल्याची माहिती यवतमाळच्या पोलिस अधिक्षकांनी दिली आहे

कोरोना विरुद्धच्या लढ्यातील महत्वाचा टप्पा सुरू झाला आहे त्यामुळे नागरिकांनी घरातच थांबावं असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी आज केलं नागरिकांनी वर्दळ ताबडतोब थांबवावी सुरक्षित अंतर ठेवावं अन्यथा सरकारला कठोर पावलं उचलावी लागतील असं ते म्हणाले कोरोनाचे अनेक रुग्ण बरे होत आहेत पहिल्या पायरीवरच कोरोनाचा अटकाव करणं गरजेचं असून काळजी घेणं आवश्यक आहे गरोदर महिला बालकं वृद्ध मधुमेही रक्तदाब असलेल्यांनी जास्त खबरदारी घ्यावी असं ठाकरे यांनी सांगितलं या संकटावर मात करण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे मात्र नागरिकांनी घरी राहून सहकार्य करावं स्थलांतर करू नये असं आवाहन त्यांनी केलं

तिथे त्यांची राहण्याची आणि जेवण्याची मोफत सोय केली आहे अशी माहिती त्यांनी दिली या संकटकाळात दिवसरात्र राबत असलेल्यांची मुख्यमंत्र्यानी प्रशंसा केली

शनिवारी रात्री साडे बारा च्या दरम्यान वाशी टोलनाका आणि पनवेल परिसरातून यांना ताब्यात घेण्यात आले

या सर्वांची प्राथमिक वैद्यकीय चाचणी करण्यात आली आपल्या गावी परतणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी शीव पनवेल महामार्गालगत असलेल्या वाशीतल्या सिडको प्रदर्शनी केंद्रात कोकण आयुक्तांच्या वतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाशिम जिल्ह्यातील सीमा बंद करण्यात आल्या आहेत मात्र अनेक महानगरामध्ये जिल्ह्यातले मजूर अडकले आहेत

राजेन्द्र प्रसाद शाळेत करण्यात आली होती त्यानंतर आज सकाळी या सर्वांना आरोग्य तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आलं यामध्ये ऊस तोड मजूर आणि कंपनी मधील कामगार असल्याची माहिती मिळाली आहे

उमरी मेघे श्रेल्या कारखान्यातले हे कामगार होते कोरोनाच्या विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू करण्यात आलेल्या संचारबंदीच्या कालावधीत बेघर मजूर आणि स्थलांतरित नागरिकांना विशेष बाब म्हणून तीन महिन्यांसाठी पाच रुपयात शिवभोजन थाळी आजपासून उपलब्ध करून दिली आहे अन्न आणि नागरी पूरवठा मंत्री छगन भूजबळ यांनी आज नाशिक मध्ये ही माहिती दिली या योजनेचा शहराबरोबरच ग्रामीण भागातही तालुकास्तरावर विस्तार करण्यात येणार आहे असं ते म्हणाले

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अकोल्यात बालकल्याण समितीच्या सदस्यांनी एका महिलेसह तिच्या पाच मुलांची दोन वेळेच्या जेवणाची सोय केली आहे संचारबंदी लागू केली असल्यानं हाताला काम नसल्यामुळे हिंगणा रोडवर ही सहा जण दोन दिवसांपासून उपाशी होती

ध्रळे शहरात शिवसेनेच्या वतीनं आज पासून विविध भागात रक्तदान शिबिरांचं आयोजन करण्यात आलं होतं

प्रधानमंत्री स्वतः अध्यक्ष असून संरक्षण मंत्री गृहमंत्री आणि अर्थमंत्री या ट्रस्टचे सदस्य आहेत

मुख्यमंत्री सहायता निधीतही मदत करण्याचं आवाहन केलं जात आहे

कोरोना विषाणूचं संकट भीषण होत चाललं आहे या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री केयर्स प्रधानमंत्री सहायता निधी मुख्यमंत्री सहायता निधी या कोशात सर्व बाजूंनी मदतीचा ओघ सुरु झाला आहे

केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी एक कोटी रुपये पुणे प्रशासनाला आणि एक कोटी रुपये केंद्र सरकारच्या सहायता निधीत दिले आहेत

दोन महिन्यांचे वेतन ते मुख्यमंत्री सहायता निधीला देणार आहेत परभणी जिल्हा प्रशासनाला बळ देण्यासाठी शिवसेनेचे खासदार संजय उर्फ बंडु जाधव यांनी एक कोटीचा निधी दिला आहे राज्यातल्या काँग्रेस खासदारांचं एक महिन्याचं वेतन पीएम केअर्स कोशात जमा केलं जाणार आहे तर सर्व आमदारांचं एक महिन्याचं वेतन मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केलं जाणार असल्याचं काँप्रेस पक्षाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं

याशिवाय उद्यापासूनच रात्री सव्वा सात ते साडे सात दरम्यान कोरोना विशेष कार्यक्रमाचंही प्रसारण केलं जाणार आहे लॉकडाउन कालावधीसाठी औद्योगिक ग्राहकांच्या वीज बिलांबाबत मागणी शुल्क व तिर संबंधित मागण्यांबाबत सुट द्यावी अशी मागणी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स डिस्ट्री अँड अग्रिकल्वरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी केली आहे या संदर्भात मुख्यमंत्री उद्घव ठाकरे ऊर्जामंत्री नितिन राऊत व महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक असीमकुमार गुप्ता यांना मंडलेचा यांनी पत्र पाठविले एरंडाच्या बिया खाल्ल्याने रायगड जिल्ह्यातल्या महाडजवळ चौदा मुलांना शनिवारी रात्री विषबाधा झाली

विदर्भातल्या अमरावती जिल्ह्यात आज गारपीटीसह जोरदार पाऊस झाला काही ठिकाणी तर मोठ्या आकाराच्या गारा पडल्या नागपुरातही आज अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या

याच काळात विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाट मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याचा श्राा हवामान विभागानं दिला आहे